मोदी जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिक आणि अभियंत्यांचं अभिनंदन केलं आहे काल ओडिशामधील बालासोर इथं चाचणी करण्यात आलेलं हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओनं विकसित केलं असून यात स्वदेशी बूस्टर आणि एअरफ्रेम सेक्शन यासह स्वदेशी बनावटीच्या अनेक यंत्रणाचा समावेश आहे या यशस्वी चाचणीमुळे करत शक्तिशाली ब्रह्मोस शस्त्रास्त्र प्रणालीसाठी स्वदेशी बूस्टर आणि इतर स्वदेशीघटकांच्या उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला आहे असं मोदी यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे हर्षवर्धन ग्रामीण विकासासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद अर्थात सीएसआयआर नं विकसित केलेल्या नव्या तंत्रज्ञानाचा शुभारंभ काल नवी दिल्ली इथं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या हस्ते करण्यात आला

भारताची बदनामी केल्यामुळे पाकिस्तानची मानवाधिकार उल्लंघनाची कृत्ये लपवली जाऊ शकत नाहीत दरवर्षी पाकिस्तानमध्ये शेकडो पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्ते मारले जातात हे सत्य बदलता येणार नाही असं प्रतिपादन भारताचे सचिव पवन बढे यांनी केलं सगळं जग वेगानं प्रगती करत असताना पाकिस्तान मात्र अद्याप आधुनिक कायदे लोकशाही आणि मानवाधिकार यांचा खरा अर्थ समजू शकलेला नाही पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना जबाबदारीनं उत्तरे देण्याची भाषा स्वातंत्र्य आणि सार्वजनिक सहकार्य यांचा अर्थ समजून घेण्याची गरज आहे असंही बढे यांनी नमूद केलं

त्यामुळे आता ही परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार हे निश्वित आहे देशातील कोरोना संसर्गामुळे आणि काही भागातील पूरपरिस्थितीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या न्यायमूर्ती ए

फेटाळल्या मात्र ज्या उमेदवारांचा हा शेवटचा प्रयत्न आहे त्यांच्यासाठी नियम काही प्रमाणात शिथिल करता येतात का ते पहा असे आदेशही न्यायालयानं यूपीएससीला दिले आहेत गेल्या सोमवारी याबाबत शपथपत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयानं यूपीएससीला दिले होते विहार बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या ताप्प्यासाठीची अधिसूचना आज जाहीर होणार आहे त्यानुसार उमेदवारी अर्ज भरण्यास आज प्रारंभ होईल

गया नावडा औरंगाबाद पटणा भागलपूर मुंगेर भोजपूर बक्सर जेहानाबाद इत्यादी मतदारसंघांचा त्यामध्ये समावेश आहे

त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभीष्टचिंतन केलं असून त्यांना शूभेच्छा दिल्या आहेत कोविंद यांची समृद्ध अंतर्दृष्टी सखोल व्यासंग आणि धोरणात्मक बाबीविषयीचे चतुरस्त्र आकलन देशाचे वैभव वाढविणारे आहे असं मोदी यांनी ट्वीटरवर आपल्या संदेशात म्हटलं आहे

अत्यंत उच्च दर्जाच्या यंत्रणेच्या वापराद्वारे केल्या जाणाऱ्या तपासण्यामुळे रुग्णांचा त्वरित शोध जागरूक विलगीकरण आणि प्रभावी उपचार यामुळे मृत्युदर कमी झाल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे केंद्र्सरकारची लोकाभिमुख धोरणं प्रगत पायाभूत सुविधा यामुळे चाचण्यांची क्षमता वाढल्याचही मंत्रालयानं नमूद केलं आहे

राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत असून हा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे

आंतरराष्ट्रीय माल वाहतूक आणि सरकारनं मान्यता दिलेल्या विमान फेऱ्या मात्र सुरू राहणार आहेत अनलॉक पाच साठी गृहमंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे

दरम्यान विविध देशांबरोबर मालवाहतूकीसाठी विमान फेऱ्या सुरू राहणार आहेत यामध्ये आता भूतान आणि केनयाचाही समावेश करण्यात आला आहे

महाराष्ट्र परीमंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल एच

अगरवाल यांच्या हस्ते दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या पोस्टकार्डचे प्रकाशन करण्यात येणार आहे मान्सन यंदाच्या मान्सूनबाबत हवामान खात्यानं वर्तवलेला अंदाज खरा ठरला आहे

चार महिन्यांचा पावसाळा काल संपला असला तरी देशाच्या बर्यातचशा भागात मान्सून अजून मुक्कामाला आहे

काल संध्याकाळपर्यंत मान्सूननं लडाख जम्मू काश्मिर हिमाचल प्रदेश पंजाब हरियाणा दिल्ली चंडीगड उत्तराखंड आणि राजस्थानाच्या काही भागातून आपला गाशा गुंडाळला होता

अर्थात यंदा उशीरा सुरू झालेल्या मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची गती कशी राहील त्यावर तो ही तारिख पाळतो की रेंगाळतो ते कळेल

संपूर्ण महाराष्ट्रातली पावसाची सरासरी समाधानकारक असली तरी सर्व जिल्ह्यात अशी परिस्थिती नाही काही जिल्ह्यात अतिवृष्टीची तर काही जिल्ह्यात टंचाईची स्थितीही आहे

स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत काल तिचा सामना स्वेताना पिरोनकोवा हिच्याबरोबर होणार होता मात्र त्या आधी एक तास तिने स्पर्धेतन बाहेर पडत असल्याची घोषणा केली

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार